विधानसभेत मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा विरोधी पक्षांनी लाऊन धरला मराठा आरक्षणासंदर्भातला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभाग्रहात सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली धनगर आरक्षणासंदर्भातही सरकारनं योग्य तो निर्णय घेऊन त्याचा अहवालही सादर करावा असं ते म्हणाले काही इतर सदस्यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला

कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा लाऊन धरत विरोधीपक्ष सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली अध्यक्षांनी या गदारोळातच कामकाज सुरु ठेवलं

राष्टपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत संविधान सभेच्या विभूतींचं देश संदैव स्मरण करेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जिवनात संविधानाच्या मुलभूत उद्देशांचं पालन करणं ही आपली जबाबदारी असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्याजवळ विविध पक्ष संघटना आणि नागरिकांच्या वतीनं संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं शिवछत्रपती महाविद्यालयाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक माजी न्यायमूर्ती डी

शेळके यांचं व्याख्यान झालं संविधानामुळेच गेल्या सत्तर वर्षात कधीही देशात लष्करी उठाव झाला नसल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश असून हुतात्मा पोलिसांना देश नमन करत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भारत दहशतवाद संपवण्यासाठी कटीबद्ध असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं या हल्ल्यात प्राणांची आहृती देणारे पोलिस आणि नागरिकांप्रती देश सदैव कृतज्ञ राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

समुद्रात भारताची सुरक्षा मजबूत बनली असल्याचं त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आवश्यकता आणि गरजांना लक्षात घेता सागरी सुरक्षेमध्ये मोठा बदल करण्यात आल्याचं ते म्हणाले

रोजगार निर्मितीला आणि हजारो कोटी रुपयांच्या ग्रंतवणूकीला चालना मिळणार आहे इंडियन ऑईल भारत पेट्रोलियम आणि ओएनजीसीकडून चालवली जाणारी हिंदस्तान पेट्रोलियम या कंपन्यांसह सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आपल्या जाळ्याचा विस्तार करण्याचं काम हाती घेतलं आहे अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अधिकारी पार्थ व्होरा यांनी मुंबईत वार्ताहरांना दिली

छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले तर एक पोलिस कर्मचारी जखमी झाला जिल्हा राखीव सुरक्षा दल आणि विशेष कृती दल यांचं संयुक्त पथक मद्देद भागातल्या जंगलात गस्त घालत असताना ही चकमक झाली

नागपूर इथं आयोजित कृषी महोत्सवात काल बांबू लागवड आणि संधी या विषयावरच्या परिषदेत ते बोलत होते बांबूच्या लागवडीतून अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि रोजगार या अशा मूलभूत गरजा पूर्ण होणं शक्य आहे असं वनमंत्र्यांनी नमूद केलं